हरियाणामध्ये भाजपा जजपा युती सरकारचा आज शपथविधी

क्यार चक्रीवादळामळे यंदाची दिवाळी सर्दावलेलीच आता सविस्तर बातम्या भाजपा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत राज्यात महायुतीचं सरकार भाजपाच्या नेतृत्वाखालीच पुढची पाच वर्षे काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे मुंबईत भाजपानं आयोजित केलेल्या दिवाळी संमेलनात ते काल बोलत होते दिवाळीनंतर सत्तास्थापनेसाठी आवश्यक पावलं उचलली जातील असं ते म्हणाले

यात पक्षाच्या विधीमंडळ नेत्याची निवड केली जाईल अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत मातोश्रीवर सेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती लोकसभेच्या वेळी यु्ती करताना सत्तेत समसमान वाटपाचा जो प्रस्ताव ठरला होता तो भाजपाला मान्य करावाच लागेल अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतली आहे दोन्ही पक्षाना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा या आधासनाचं लेखी पत्र मिळाल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली सेनेकडे अन्य पर्यायही खुले आहेत मात्र भाजपाच्या विचारसरणीशी सेना सहमत असल्यामुळे या पर्यायांमध्ये आपल्याला रस नसल्याचं ठाकरे म्हणाले असंही सरनाईक यांनी सांगितलं शरद पवार राष्ट्रवादी काँप्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम पाहणार असून सत्तास्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल असं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे काँप्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली राज्यात सत्ता स्थापन करण्यासंबधी शिवसेनेनं आमच्याकडे कोणताही प्रस्ताव दिलेला नाही आणि आम्हीही त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव ठेवला नाही असं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं

भाजपा नेते मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री म्हणून तर जननायक जनता पक्षाचे दुष्यंत चौटाला उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणीच्या न्यूज ऑन एआयआर या अॅपवरही हा कार्यक्रम ऐकता येईल दिवाळी मनामनात लखलखत्या प्रकाशाची बीजं रोवणाऱ्या दीपोत्सवाला प्रारंभ झाला असून आज नरक चतुईशी आणि लक्ष्मी पूजन हे दोन्ही सण एकत्र आले आहेत या निभित्ताने अनेक ठिकाणी दिवाळी पहाट मैफिलींचं आयोजन करण्यात आलं आहे घराघरात फाराळाच्या पदार्थांची ताटं सजली आहेत मोहक रांगोळ्या किल्ले पणत्यांची रोषणाई यामुळे वातावरणात उत्साह आहे दिवाळी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून चंद्रभागेचा काठ दिव्यांनी उजळून निघाला आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जनतेला दिपवलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रपतींनी काल नवी दिल्ली इथल्या पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय दिव्यांग जन संस्थेत जाऊन दिव्यांगांना दिवाळीच्या शूभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत संवाद साधला राज्याच्या अनेक भागात मात्र पाऊस अजूनही सुरू असल्यामुळे या वर्षी बाजारपेठेत म्हणावी तशी गर्दी नाही पुढचे दोन दिवस पावसाचं सावट असल्यामुळे यंदाची दिवाळी पावसाची दिवाळी आहे असंचं म्हणावं लागणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात लोकसेवा आयोग प्रथमक्रमांक केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवा अर्थात इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत मंगळवेढ्याच्या हर्षल ज्ञानेश्वर भोसले यानं देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यानं पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवलं आयोगानं संकेतस्थळावर नुकताच निकाल जाहीर झाला आहे सांगली नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा देवल पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना जाहीर झाला आहे

संमेलन अहमदनगर महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये आयोजित किसान आधार संमेलनाचं तांत्रिक सत्र काल पार पडलं शेतकरी उत्पादक कंपनी आणि फळे आणि भाजीपाला प्रक्रिया या विषयावर या सत्रात विचारमंथन झालं विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के

विश्वनाथा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी एकत्र येऊन कंपनी स्थापन करून शेती केली तर भविष्यकाळ उज्वल आहे असं मत सह्याद्री अॅग्रो फार्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं उझबेकिस्तान इथल्या शिष्टमंडळानं विद्यापीठातील किसान आधार संमेलनातील प्रदर्शन पशुप्रदर्शन कार्यक्रमाला यावेळी भेट दिली निलंबन नंदुरबार विधानसभा निवडणुकामध्ये भाजपा उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत नवापूर नगरपालिकेच्या काँप्रेसच्या तीन नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ही कारवाई केली रेल्वे अपघात इगतपूरी रेल्वे स्थानकावर काल सकाळी मुंबई लखनऊ पृष्पक एक्सप्रेसचं चाक रुळावरुन घसरलं स्थानकात शिरताना गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला या अपघातामुळे मुंबईहन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या आणि उपनगरी रेल्वे सेवा काहीवेळ विस्कळीत झाली होती बॅडमिंटन पॅरीसमध्ये सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या स्वस्तिक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं ऐतिहासिक कामगिरी करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे

अंतिम फेरीत सात्विक आणि चिरागची गाठ मलेशियाच्या जोडीशी पडणार आहे

रत्नागिरी आणि सिंधूदर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे

बऱ्याच नौका सुरक्षित देवगड बंदरात आल्या आहेत समुद्राचं पाणी जवळच्या वस्त्यांमध्ये घुसत असल्यान समुद्रकिनारी असलेली गावं जलमय झाली आहेत भातशेतीचही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पालघर जिल्ह्यातही काल मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला पावसाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी शेतात उभं असलेलं भाताचं पीक काढण्याची घाई करू नये तसच मच्छीमारांनी पुढील चार पाच दिवस समुद्रात जाणं टाळावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ

दरम्यान पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी धुंदलवाडी भागांत काल सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास पुन्हा भूकंपाचा धक्का बसला

मराठवाड्याच्या काही भागात कालही पाऊस झाला

जिल्ह्यात निर्माण झालेली पूर स्थिती आता ओसरत आहे

हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे त्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे परभणी जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पिकांच नुकसान झालं आहे विशेषत पालम सेलू आणि पाथरी या तालुक्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे गडचिरोली जिल्ह्यात काल दुपारनंतर अचानक पावसाच्या सरी बरसल्याने जनजीवन विस्कळीत झालं ध्ळे शहर आणि जिल्ह्यातील बहृतांश भागात काल दुपार नंतर जोरदार पाऊस झाला नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामूळे सर्व धरण पूर्ण क्षमतेनं भरली असून अनेक धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे पण्यात काल पावसानं काहीशी विश्रांती घेतली हवामान अरबी समुद्रावरचं क्यार चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून दूर जात असलं तरी त्यानं आणलेल्या पावसाचा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागाला चांगलाच तडाखा बसला आहे हे वादळ भारतीय किनाऱ्यावर धडकणार नाही हे आधीच स्पष्ट झालं होतं अपेक्षेप्रमाणे ते दिशा बदलून ओमान कडे निघालं आहे वादळाची तीव्रता दिवसागणिक वाढत असली तरी पुढे सरकण्याची गती कमी आहे त्यामुळे त्यांन आणलेला पाऊस ओसरण्याची गतीही कमीच राहील आजपासून पाऊसमान घटण्यास सुरूवात होणार असली तरी दिवाळी सर्दावलेलीच राहील हे वादळ महिना अखेरपर्यंत अरबी समुद्रावर घोंगावत राहणार आहे तोपर्यंत राज्यात कुठेना कुठे पाऊस हजेरी लावत राहील समुद्र खवळलेला असेल त्यामुळे मच्छमारांसाठी धोक्याचा इशारा कायम आहे